या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक यांना कर्जमाफी विविध प्रकल्पांना स्थगिती या मुद्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे अधिवेशानात तारांकित प्रश्रोत्तराचा तास होणार नाही

दरम्यान न्यायपालिकेकडून घटनात्मक पडताळणी तसंच पक्षानं उपस्थित केलेल्या शंकाचं निरसन झाल्यावरच नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपलं सरकार निर्णय घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे नागपूर इथं हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काल आयोजित चहापान कार्यक्रमात ते बातमीदांराशी बोलत होते केंद्र सरकार मुख्य मुद्यांवरुन जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं आज मतदान होतं आहे

बागोदर जमुआ गिरीदीह डुमरी आणि ट्रंडी या पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमधे सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान चालेल उर्वरित दहा मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालेल

या युद्धात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं होईल

मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला मराठी अभ्यास केंद्र आणि परळच्या आर

मुलांमधली इंग्रजीची भिती दूर करणं पालकांची जबाबदारी आहे मत अभिनेता सुमित राघवन यांनी संमेलनातल्या एका सत्रादरम्यान मांडलं मराठी शाळांचं सक्षमीकरणाच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन केलं होतं

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चेन्नईच्या एम